लाचखोरी आणि सामाजिक कुप्रथांच्या विरोधात आपल्यासोबत लढा देण्याचं आवाहन मोदी यांनी मै भी चौकीदार मोहीमेच्या माध्यमातून केलं आहे लोकसभा निवडणुकीसाठी काँप्रेस अध्यक्ष राहल गांधी उत्तरप्रदेशातल्या अमेठी मतदारसंघासह केरळातल्या वायनाड श्रिन निवडणूक लढवणार आहेत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ए के एन्टनी यांनी आज नवी दिल्लीत ही माहिती दिली दक्षिणेकडच्या राज्यातल्या पक्ष कार्यकर्ते आणि नेत्यांच्या आग्रहावरून हा निर्णय घेतल्याचं एन्टनी यांनी सांगितलं राज्य शासनानं लोकसभा निवडणुकीत मतदानाच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे

कामानिमित्त आपल्या लोकसभा मतदार संघाच्या क्षेत्राबाहेर असलेल्या कर्मचाऱ्यांनाही ही सुट्टी लागू असेल

केंद्र शासनाच्या अखत्यारीतली स्वायत्त महामंडळं आणि प्रतिष्ठानांनाही ही अधिसूचना लागू आहे बीड लोकसभेच्या महायुतीच्या उमेदवार खासदार डॉ प्रितमताई मुंडे यांच्या प्रचारार्थ पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी काल आष्टी पाटोदा तालुक्यात दौरा केला

गेल्या पाच वर्षात आमच्या सरकारनं शंभर टक्के शौचालये बांधली असंही त्या यावेळी म्हणाल्या चाळीसगाव तालुक्यातील चितेगाव निमखेडी पिंपरी तांबोळा धिल्या आणखी चार गावातील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी आगामी लोकसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे याबाबतचे निवेदन त्यांनी चाळीसगावचे तहसीलदार अमोल मोरे यांना दिलं या अगोदर बोढरे शिवापुर सांगवी पातोंडा आणि मुंदखेड ा अल्या धरण प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनीही मतदानावर बहिष्कार टाकण्याचे निवेदन दिलं आहे

नऊ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर पुन्हा एकदा सुलतान अझलन शहा चषक पटकावण्याचं भारताचं स्वप्नं अखेर अपूर्णच राहिलं

पाच वेळच्या विजेत्या भारतीय संघानं सुरुवात तर चांगली केली आणि नवव्या मिनिटाला सिमरनजीतसिंगनं गोल करून भारताला एक शून्य अशी आघाडी मिळवून दिली आणि ती जवळपास शेवटपर्यंत टिकवून ठेवत विजेतेपदाची आशाही निर्माण केली

शूट आऊट मध्ये मात्र दक्षिण कोरियानं चार गोल केले तर भारताला फक्त दोन गोल करता आले

दरम्यान काही काळ वाहतूक ठप्प झाली होती

काल सहाव्या दिवशी या आंदोलनाची सांगता झाली

उत्तर मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा प्रभाव जाणवत आहे

दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काल काही ठिकाणी पाऊस झाला